फडणवीस सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज

त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे

राज्य कर्जबाजारी नाही राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे असं मुनगंटीवार यांनी सांगितलं

दुधाच आणि विजेचं उत्पादनही वाढलं आहे मात्र मत्स्य उत्पादनात घट झाली आहे मुंडे दरम्यान राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सदनातल्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मूंडे यांनी काल केली देशाच्या विकासदाराचा आकडा फुगवून सांगितलेला असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप देशातल्या अर्थतज्ञांनी नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे असं मुंडे म्हणाले अर्थ संकल्प मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून काय घोषणा केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे संसद अधिवेशन लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष अत्यंत आवश्यक असून विरोधकांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सक्रीयपणे प्रश्न मांडावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

काल पहिल्या दिवशी सदस्यांचा शपथग्रहण कार्यक्रम झाला हंगामी सभापती डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी सदस्यांना शपथ देववली उर्वरित सदस्यांचा शपथविधी आज होणार असून लोकसभेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत ते पदभार स्वीकारतील नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या संसदीय समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं डॉक्टर्स पश्विम बंगालमधील संपकर्ते डॉक्टर्स आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील बहुचर्घित बैठकीनंतर संप मागे घेण्याच डॉक्टरांनी जाहीर केलं रुग्णालयांमधील सुरक्षा उपाय वाढविण्याचं आधासन बॅनर्जी यांनी दिलं असून आम्ही या बैठकीबाबत समाधानी आहोत असं डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी सांगितलं

राज्यातही ठिकठिकाणी डॉक्टरांनी बंद पाळून या संपाला पाठिबा व्यक्त केला होता योग योग या विषयातील प्रशिक्षण आणि प्राविण्याचा उपयोग करुन भारतीय योग शिक्षकांनी योग प्रशिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल केलं मुंबईतील के सी महाविद्यालयात पाचव्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भूजलात विरघळलेली कीटकनाशकं तसंच पारा आणि कठीण धातू यांची तपासणी करू शकणारी अद्ययावत राज्यस्तरीय प्रयोगशाळा पुण्यात उभी राहणार आहे त्यामुळं दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरला निरीमध्ये पाठवण्याचा व्याप कमी होणार आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

मात्रत्यात कीटक नाशक आणि पारा मिश्रित पाण्याची तपासणी करता येत नाही परिणामी प्रत्येक गावातील पाण्याचा एक नमूना तपासणी साठी नागप्रात पाठवावा लागतो त्यासाठी लागणारा कालावधी आणि पैसाही नवीन प्रयोगशाळेमुळे वाचणार आहे

हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर यावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विविध तज्ञांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण दिलं

कोकण कोकणाच्या शाश्वत विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी आवश्यक ती तरतूद करावी अशी मागणी काल रत्नागिरीत झालेल्या कोकण रोजगार हक्क परिषदेत करण्यात आली कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या विविध शंभर संस्थांनी एकत्र येऊन समृद्ध कोकण संघटना स्थापन केली आहे या संघटनेनं काल रत्नागिरीमध्ये विकास यात्रा काढली आणि कोकण रोजगार हक्क परिषद भरविली शाळासुरु राज्यात काल सर्वच जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शाळा सुरु झाल्या हा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळा परिसर स्वच्छ करुन रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आलं होतं काही मराठी शाळांनी प्रभात फेऱ्या काढल्या मुलांना फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं तसचं मुलांना शिक्षकांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक खाऊवाटप करण्यात आलं शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना गोड पदार्थही देण्यात आले अंगणवाडी जालना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्यावतीनं काल जालना जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेत शासनानं घोषित केलेली मानधनवाढ त्वरीत द्यावी यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घारगाव इथं काल शेततळ्यात पडून दोघींचा मृत्यू झाला शेततळ्यामधून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने आई आणि मुलगी बुडून मृत्यूमुखी पडल्या

आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात मँचेस्टर इथं सामना होणार आहे हवामान वायू चक्रीवादळ ओसरल्यामुळे आता पुन्हा मान्सून च्या प्रगतीला पोषक असं वातावरण तयार होत आहे

कोकणातलं पाऊसमान आताच वाढलं आहे काल तिथे सर्वत्र पाऊस झाला राज्याच्या इतर भागातही तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आजही कोकणात अनेक ठिकाणी आणि इतरत्र तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे